यंदा आतापर्यंत पाच पूर्णांक सात दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीचे करार झाले असून पाच पूर्णांक सहा दशलक्ष टन साखर कारखान्यांमधून खाना झाल्याची माहिती अन्न मंत्रालयाचे सहसचिव सुबोधक्मार सिंह यांनी दिली मात्र कोविड प्रादर्भावामुळे काही कारखान्यांना साखरेची वाहतुक करता आलेली नाही या कारखान्यांना साखरेची वाहतुक शक्य व्हावी यासाठी ही मुदत डिसेंबरपर्यंत वाढवत असल्याचं सुबोधकुमार यांनी सांगितलं

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या मंदिरं उघडण्यास मनाई आहे

ते आज पत्रकारांशी बोलत होते काँग्रेस पक्षाच्या या डावपेचांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये असं जावडेकर म्हणाले काँग्रेस पक्षाने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात या सुधारणांचा उल्लेख केला होता याकडे जावडेकर यांनी लक्ष वेधलं

यामुळे अमुतसर नांदेड ही रेल्वेगाडी उद्या अमृतसर स्थानकावरुन न निघता दिल्लीहून नांदेडकडे परत येणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं कळवलं आहे

त्यामुळे याप्ढे कोणालाही त्यांची सुटी विक्री करता येणार नसल्याचं टोपे म्हणाले

घटनास्थळी दोन वाघ असल्याचं त्यानं सांगितलं या इसमावर देसाईगंज इथं ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत

भगत सिंग यांची शौर्य गाथा देशवासियांना शतकानुशतकं प्रेरित करत राहील अस पतप्रधानानी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे

आपण लता दिदींच्या निरोगी दीर्घायुष्याची कामना करतो असं पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे